इथेनॉलच्या खरेदी प्रक्रियेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी

प्रत्येक भारतीयाला कोरोना लस देणार पंतप्रधानांची ग्वाही

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रशासकांना मुदतवाढ

कृषी कायद्यांच्या विरोधात कॉंग्रेसचा उद्या राज्यव्यापी सत्याग्रह

या आधी देशभरात इथेनॉलला एकच दर दिला जात होता मात्र आता नव्या निर्णयामुळे वेगवेगळ्या पद्धतीनं तयार केलेल्या इथेनॉलचा प्रतवारी नुसार वेगवेगळा दर असेल

देशातल्या धरणांच्या द्रुस्ती आणि नूतनीकरणाच्या दूस या आणि तिसऱ्या टप्प्यालाही केंद्रीय मंत्री मंडळाच्या अर्थ विषयक समितीनं मंजूरी दिली

एकही भारतीय यापासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे सरकारकडून आतापासूनच कोरोना विषाणूवरील लसीच्या वितरणाची तयारी केली जात असल्याचं त्यांनी काल एका प्रसिद्धी माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं

साखर निर्यात आणि इथेनॉल निर्मिती यंदा साखरेचं विक्रमी उत्पादन होण्याची शक्यता असूनही साखरनिर्यात अनुदानाबद्दल केंद्र सरकारनं अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही त्यामुळे अनेक कारखान्यांच्या साखर निर्यात कराराला खीळ बसली असल्याचं साखर निर्यातदार संघटनेनं काल प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे दरम्यान इथेनॉलच्या किमतीत वाढ करण्याच्या केंद्रसरकारच्या निर्णयामुळे इथेनॉल उत्पादनावर भर द्यावा जेणेकरून अतिरिक्त साखरेचा प्रश्नच उद्भवणार नाही असं प्रतिपादन इस्मा आणि साखर द्योगातील इतर संघटनांनी केलं आहे

यासंदर्भात अध्यादेश जारी करायलाही मंत्रिमंडळानं काल मान्यता दिली

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यापूर्वीचे थाळीचे दर दहावरून पाच रूपये करण्यात आले होते या दरकपातीची मुदत संपत आली होती पण कोरोनाची साथ कायम असल्यानं ही सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे याशिवाय धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी नव्यानं निविदा मागवण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला या प्रकल्पाची सध्या सुरू असलेली निविदा प्रक्रिया रद्द करण्यात आली

आता उपकरप्राप्त इमारतींच्या प्नर्विकास योजनेमधील मालक आणि विकासक यांनी भाडेकरु तसंच रहिवाशांचं एका वर्षाचं भाडं आगाऊ जमा करण्यासाठी थेट रक्कम वळती होणारं खातं उघडणं बंधनकारक राहील राज्यात कायम वास्तव्य असलेल्या माजी सैनिक आणि त्यांच्या विधवांना एका निवासी मालमत्तेचा कर आणि घरपट्टी माफ करणाऱ्या योजनेला बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक सन्मान योजना असं नाव देण्याचा निर्णयही मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला ईद शुभेच्छा महाराष्ट्र आणि गोव्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ईद ए मिलाद निमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस असलेला मिलाद उन नबी त्यांच्या प्रेम दया आणि त्यागाच्या शिकवणीचं स्मरण करुन देतो ईद ए मिलादच्या मंगल पर्वावर मी राज्यातील सर्व लोकांना विशेषतः मुस्लिम बंध् भगिनींना हार्दिक शुभेच्छा देतो असं राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे

काय असणार आहे या सप्ताहात आणि या तारखांनाच का ते सांगणारा हा वृत्तांत

या सप्ताहामध्ये पक्षांचं महत्व स्थलांतर आणि अधिवास संरक्षण संर्वधन याबाबत जागृती करण्यात येईल तसंच ऑनलाईन पक्षी छायाचित्र प्रदर्शन पक्षी छायाचित्र स्पर्धा चित्रकला स्पर्धा घेण्यात येतील पक्षी निसर्ग माहिती पत्रकं पुस्तकं भित्तीपत्रकं आदि साहित्यही उपलब्ध करुन दिलं जाईल वन विभागाच्या समन्वयानं हा सप्ताह साजरा करण्यात येणार आहे आकाशवाणी बातम्यांसाठी लौकिका रास्ते पुणे कॉंग्रेस आंदोलन केंद्रसरकारनं लादलेले नवे शेतकरी कायदे अन्याय्य असून ते रद्द करावेत या मागणीसाठी काँग्रेसनं आंदोलन आणखी तीव्र केलं आहे

दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा हुतात्मा दिन तसेच लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीचे औचित्य साधत या दिवशी राज्यभरात किसान अधिकार दिवस पाळला जाणार असून कृषी कायद्यांविरोधात सत्याग्रह करण्यात येणार आहे अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी काल मुंबईत वार्ताहरांना दिली

कव्हेकर केंद्र शासनानं मंजूर केलेल्या कृषी कायद्यामुळे शेतकऱ्याला आर्थिक स्थिरता मिळणार आहे याबाबतचे बहुतांश निर्णय काँग्रेसच्याच जाहीरनाम्यात होते त्या निर्णयाला मुर्तरूप आणण्याचे काम मोदी सरकारने केलेले आहे असं प्रतिपादन भाजपा नेते आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी काल लातूर मध्ये बोलताना केलं कृषी कायद्याला काँग्रेसचा विरोध राजकीय असून जनता आणि शेतकरी कायद्याचं स्वागतच करत आहेत असं ते म्हणाले किसान सन्मान निधी सांगली जिल्ह्यात किसान सन्मान निधी योजनेचा गैरवापर करण्यात आल्याचं आढळून आलं आहे

यामुळे सांगली मिरजसह पंढरपूर सांगोला कुर्डूवाडी येथील शेतकरी उद्योग आणि व्यावसायिकांना अत्यंत अल्प खर्चात आपली उत्पादनं दिल्लीपर्यंत पाठवणं शक्य होणार आहे

संघटनेचे संस्थापक तसेच राज्यस्तरीय आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांच्यासह संघटनेच्या शिष्टमंडळानं आदिवासींच्या प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्र्यांची त्यांच्या निवासस्थानी काल भेट घेतली चंद्रकांत पाटील मंदिरं उघडण्याबाबत राज्यपाल राज ठाकरेंना काय बोलले हे माहीत नाही पण हे खर आहे की उद्धव ठाकरे यांना भेटून काही उपयोग नाही शरद पवार हेच राज्य चालवत आहेत अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली काल सांगली शहरातील विकास कामांचा प्रारंभ केल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते अकोला अकोला महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत काल जोरदार गोंधळ झाला चर्चेला आलेल्या विषयांवर काँग्रेस आणि शिवसेनेच्या नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली सेनेचे नगरसेवक राजेश मिश्रा यांनी गदारोळात हातातील माईक आणि डायसही फेकला तर शशिकांत चोपडे यांनी मंडपाचा खांब ओढून मंडप पाडण्याचा प्रयत्न केला या प्रकारामुळे महापौर अर्चना मसणे यांनी त्यांना दोन सभांसाठी निलंबित करण्याचे आदेश दिले

नारायण सुर्वे कला अकादमी पुरस्कार नांदेड इथले कवि देविदास फुलारी यांना नारायण सुर्वे कला अकादमीचा कुसुमाग्रज काव्य प्रस्कार जाहिर झाला असून सन्मानचिन्ह मानचिन्ह ग्रंथ आणि रोख रक्कम असं प्रस्काराचं स्वरूप आहे

त्यातील एकाला उपचाराकरिता चंद्रपुरात आणताना वाटेत त्याचा मृत्यू झाला आहे

हवामान अपेक्षेप्रमाणे काल राज्यात सर्वत्र हवामान कोरडं होतं कोकणात मात्र तुरळक ठिकाणी किरकोळ सरी आल्या आज आणि उद्याही संपूर्ण राज्यात हवामान कोरडंच राहील असा वेधशाळेचा अंदाज आहे आकाशवाणी प्णे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

कोरोना विरुद्धचा हा लढा आपल्याला जिंकायचा आहे म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार